या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण समितीचे सदस्य मंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील विजय वड्डेटीवार अनिल परब आणि जयंत पाटील उपस्थित होते न्यायालातल्या पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आज मराठा संघटनांचे प्रतिनिधी वकील अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा करणार आहेत दरम्यान मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून सामाजिक माध्यमावर प्रक्षोभक मजकूर लिहिल्या जात आहे याकडे लक्ष देऊन कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं अशोक चव्हाण यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंबंधीचे निर्देश काल जारी केले कोविडची बाधा झालेला कोणीही रुग्ण सुटू नये आणि त्याच्यापासून पुढे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येणार आहे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी खास नियुक्त अधिकाऱ्यांच्या गटामार्फत यंत्रणा उभारण्याची गरजही केंद्रानं व्यक्त केली आहे हा गट दैनंदिन जलदगती अँटीजेन चाचण्यांच्या अहवालाचं जिल्हा तसंच राज्यस्तरीय विश्लेषण करून नकारात्मक अहवाल असूनही लक्षण असलेल्या रुग्णांच्या प्नर्चाचणी संबंधी कार्यवाही करेल देशात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे

या निवडण्कीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं माजी उपसभापती हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे

कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा श्भारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाला त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांनी संघटीत होऊन गट शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजारपेठ आहे तो पिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी विकेल ते पिकेल ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळी निर्माण करतानाच गाव पातळीवर पहिल्यांदाच शेती संदर्भात ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात आली असल्याचं कृषी मंत्री दादा भूसे यावेळी म्हणाले

बोराडे यांना जाहीर झाला आहे समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

तर याप्रकरणी कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांची पूणे इथल्या येरवडा प्रशिक्षण गृहात बदली करण्यात आली आहे टाळेबंदीच्या काळात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैंद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता ही रजा मंजूर करण्याचा अधिकार काराग्रह अधीक्षकांना देण्यात आला होता त्यानुसार बिडकीन इथल्या आरोपीला सोडण्यासाठी त्याचा मुलाला ही लाच मागण्यात आली होती या संभाषणाचा ऑडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाला होता

हे अधिकारी खासगी रुग्णालयांसोबत आर्थिक तडजोड करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला असून तशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती यासंदर्भातला एक व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्यात आला त्याची दखल घेत या योजनेतल्या तीन अधिकाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे प्रमुख नियंत्रक सुधाकर शिंदे यांनी तत्काळ बडतर्फ केलं आहे या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे

शहरातल्या नूतन विद्यामंदीर बाल विद्यामंदीर हायस्कूल आयएमए हॉल सिटी क्रूब मौलाना अब्द्ल कलाम आझाद वाचनालय आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी अँटिजेन चाचणी करून घ्यावी असं आवाहन महापौर अनिता सोनकांबळे यांनी केलं आहे

पालम शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असल्यानं ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतला आहे

नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजयक्रमार तापडिया हे कोरोना विषाणू बाधित आढळल्यानं तहसीलदारांच्या सूचनेनुसार नगर परिषद कार्यालय प्रतिबंधित करून दोन दिवस बंद राहील अशी सूचना जारी करण्यात आली आहे पोलीस ठाण्यातले दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक तर तीन पोलीस कर्मचारी बाधित आढळल्यानं पोलीस ठाणेही बंद करण्यात आल आहे

दरम्यान औरंगाबाद महापालिकेत विना मास्क प्रवेश केल्यावर पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत हा आदेश महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनाही लागू राहणार आहे

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांनी या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर पुढील उपचारासाठी या तरुणाला लातूर इथं पाठवण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानं आत्महत्या करत असल्याचं या तरुणानं चिठ्ठीत लिहिलं होतं

श्रीकांत यांनी दिले आहेत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते

उस्मानाबाद इथं या रेल्वे प्रकल्पासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते या मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस वेग देण्याकरता वाटाघाटीने शेतकरी तसंच अन्य मालमत्ता धारकांकडून थेट खरेदी या समितीमार्फत करता येईल असं ते म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली यावेळी त्यांनी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं मागील शैक्षणिक वर्षात परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा श़ल्क परत करावं प्रवेश श्ल्कात श्ल्कात तीस टक्के कपात करावी उस्मानाबाद इथं स्वतंत्र विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावं आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या

एका कोरोना बाधित रुग्णामागे नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळतात असा संदेश जिल्ह्यात वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर फिरत असून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे शिवाय जिल्ह्यात दहा दिवसांच्या टाळेबंदीबाबत समाजमाध्यमांवर फिरत असलेले संदेश चुकीचे असून टाळेबंदी लागू होणार नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे

टी बसच्या काचा फोडून जाळण्याचा प्रयत्न केला आखाडा बाळापूर ते हदगाव जाणारी ही बस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हदगावकडे प्रवासी घेऊन जात होती त्यावेळी चार ते पाच जणांनी रस्ता अडवून दगडफेक केली मराठा आरक्षणासंदर्भात ही कृती असल्याचं पोलिसांनी सांगितलं